नागपूर एव्हिएशन हब बनण्याच्या मार्गावर असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन शिवसेनेचे य्वा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज नागप्रात दाखल

माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे नागपूर विभागातील उच्च रक्तदाब आणि मध्रमेहाच्या रूग्णांसाठी आरोग्य योजनेची घोषणा

नागप्रचे एव्हिएशन मॅन्यूफॅक्चरिंग हबचं स्वप्न याम्ळं अधिक बळकट होईलए असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूकए महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी व्यक्त केला

टाल कंपनीचे अध्यक्ष विजय सिंगए पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळेए वन राज्यमंत्री डॉ परिणय फ्केए महापौर नंदा जिचकारए बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलिल ग्प्ते या प्रसंगी प्राम्ख्याने उपस्थित होते टाल कंपनीसाठी मिहानमध्ये जागा संपादन करण्यास शासनानं प्ढाकार घेतला आणि टाटा सम्हानं त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपला प्रकल्प मिहानमध्ये चालू केला या प्रकल्पात स्थानिक य्वक काम करत आहेतए ही बाब अभिमानास्पद असल्याचं सांगून गडकरी यांनी टाल कंपनीला मिहानमध्ये विस्तार करण्याचं सुचविलं

आय टीए आय आय एमए एन एल यू सिंबायोसिस यासारख्या शैक्षणिक संस्थामूळे नागपूर हे शैक्षणिक हब म्हणून उदयास आलं असून इथं कुशल आणि प्रशिक्षित मन्ष्यबळाची वाणवा नाही

व्लोबलायझिंग ब्राव्ड खादी द प्राईड ऑफ इंडिया या विषयावर मुंबई इथं आयोजित औद्योगिक शिखर परिषदेत सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी पथदर्शी योजना या विषयावर ते बोलत होते

महाराष्ट्रातही हे प्रमाण तेवढेच आहे

अभय बंग यांनी गडचिरोली इथं केलं श्सर्चश्दवारे संचालित श्म्क्तिपथश अभियानाच्या वतीनं दारु आणि तंबाख्म्क्तीसंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

स्टार्ट अपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसंच नवनवीन संकल्पनावर आधारीत नवीन उदयोजक महाराष्ट्रात घडावेत यासाठी स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यात येत आहे याशिवाय शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी स्टार्टअप सप्ताह स्टार्टअप यात्रा यासारखे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत

आदित्य ठाकरे यांनी युवकांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज नागप्रात दाखल झाली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की जनआशीर्वाद यात्रा ही समाजातील प्रत्येक घटकांसोबत संवाद साधण्याचं माध्यम आहे त्याचा हेत राजकीय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सरकारनं केलेल्या कर्जमुक्तीत काही त्रुटी राहल्या असून त्यामुळं निर्माण झालेल्या समस्या शिवसेना विविध स्तरावर सोडवत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं शिवसेनेच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनामुळं शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे प्रश्न मार्गी लागले असुन शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभा निवडण्कीतील जागा वाटपासंदर्भात शिवसेनाप्रम्ख आणि म्ख्यमंत्र्यामध्ये चर्चा होत असल्याचं त्यांनी सांगितलं आदित्य ठाकरेंची ही यात्रा आज नागप्र वरुन कळमेश्वर वर्धा आणि अमरावती इथं जाणार आहे आर्थिक मंदीच्या सावटामुळं देशातील उदयोग व्यवसाय संकटात सापडलं असून अनेक कामगारांवर बेरोजगारीची क्र्हाड कोसळली आहे त्यामूळं देशातील अर्थव्यवस्था स्धारण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं धोरण आखण्याची गरज आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित संवाद दौऱ्यासाठी त्या नाशिकला आल्या होत्या त्यावेळी राष्ट्रवादी भवन म्ंबई नाका इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या विविध सामाजिक आणि विकासात्मक मुद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एकतरी साम्रदायिक रेडिओ व्यवस्था असावी असं मत माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी व्यक्त केलं नवी दिल्लीत सातव्या राष्ट्रीय समुदाय रेडिओ संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते समुदाय रेडिओ स्थानिक आवश्यकतांसाठी महत्वपूर्ण असून यामुळं ग्रामीण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणं शक्य असल्याचं ते यावेळी म्हणाले माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे सातव्या रेडिओ संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये देशभरातून समुदाय रेडिओचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सम्रदाय रेडिओचा उपयोग याबाबत या संमेलनात चर्चा करण्यात येणार आहे या संमेलनात केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना जसं जलशक्ती अभियान आपत्ती व्यवस्थापन इत्यादींमध्ये सामुदाय रेडिओचा सहभाग कसा वाढवल्या जाऊ शकतो यावर विशेष सत्र आयोजिण्यात आले आहेत

म्ंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशान्सार हा ग्न्हा दाखल करण्यात आला आहे कीटकनाशक फवारणी करताना शेतकरीए शेतमजरांना विषबाधा होऊ नयेए यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली आहे यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कृषी आणि संपूर्ण आरोग्य विभागाला फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे

ही परिस्थिती उदभव् नयेए यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे संबंधित विभागाचा आढावा घेण्यात येत आहे

संजीव कुमार यांनी एका आरोग्य योजनेची घोषणा केली ज्याद्वारे लाखो गरजू रूग्णांना सुविधा मिळतील

ह्या योजनेद्वारे जागतिक आरोग्य संघटना आणि महाराष्ट्र शासनाद्वारे निर्धारित उपचार पद्धतीप्रमाणे औषधी सहा जिल्ह्यांमध्ये प्ररवण्यात येतील

संजीव कुमार यांनी सर्वांना हव्या सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे